देशाच्या मुख्य निवडणूक आयूक्तपदी सुशील चंद्रा यांची नियूक्ती आज पदभार स्वीकारणार देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच लसीकरण मोहिमेलाही वेग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहावीबारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

अनुसूचित जाती जमातींसाठी राज्यात उद्यापासून बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबविण्यात येणार

कृषी ग्रामीण आदिवासी आणि मागास क्षेत्राचा विकास हाच आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग नीतीन गडकरी यांचं प्रतिपादन

विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी आजही गारपिटीचा इशारा मुख्य निवडणक आयक्त भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल सुशील चंद्रा यांची देशाचे चोवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली चंद्रा आज आपला पदभार ग्रहण करतील

कोविड आकडेवारी देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच लसीकरण मोहिमेलाही वेग आला आहे

काल स्पूटनिक व्ही या आणखी एका लसीच्या वापरालाही परवानगी मिळाली उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सर्व राज्यांच्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे

राज्यातल्या आरोग्य विभागानं काल संध्याकाळी जारी केलेल्या आकडेवारी नं मात्रकाहीसा दिलासा दिला आहे काल बऱ्याच दिवसांनंतर नवबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षण विभागाच्या बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली त्यानुसार आता दहावीच्या परीक्षा या जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार आहेत विद्यार्थी पालक शिक्षक विविध राजकीय संघटना शिक्षण तज्ज्ञ आणि तंत्रज्ञांशी चर्चेनंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षिततेचा विचार करून सीबीएसई आयसीएसई आयबी आणि केंब्रिज बोर्डांनीही आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकाचा फेरविचार करावा असं आवाहन गायकवाड यांनी केल आहे

बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेसंदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला या योजनेत अनुसुचित जाती आणि जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज प्रवठ्यासंबधीच्या तक्रारींचं निवारण करण्याबाबतच्या उपाययोजनांचाही समावेश असेल असं ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितलं योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराला सक्षम प्राधिकाऱ्यानं दिलेलं जातीचं प्रमाणपत्र आणि वीज जोडणीकरीता करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार अर्जाकरीता आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतील तसंच अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी

खत कंपन्यांनी या भाववाढीमुळे नविन खत तयारच केलं नाही त्यामुळे नवीन खतांचा पुरवठा अद्यापही देशात झाला नाही सध्या खत विक्रेत्यांकडे जुना मालच असून खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी सुरू झाल्यावर साठेबाजीची शक्यता असल्याची भीती खत विक्रेत्यांनीच व्यक्त केली असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं काल दिलेल्या बातमीत म्हटलं आहे मराठीचा प्रचार मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार आणि प्रचार करण्यासाठी तसंच परदेशात राहणाऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या उपक्रमात भारताबाहेरील रहिवाशांना समूह माध्यमाद्वारे सहभागी होता येणार आहे

या बातमीच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाने हा खुलासा केला आहे

या उत्पादनांच्या अमरावतीतील पहिल्या आधुनिक विक्री दालनाचं उद्घाटन जिल्ह्याच्या संपर्क मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज होणार आहे ऐकुया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

आता विदर्भ ट्रेडिंग कंपनीच्या सहकार्याने अमरावतीतील पहिले सोलर खादी विक्री केंद्र सुरू होत आहे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटात अनेक छोटे मोठे व्यावसायिक उद्योजक आर्थिक संकटात सापडले असताना मेळघाटातील या ग्रामीण महिला न डगमगता पर्यावरण रक्षणाचा संदेश देत काम करत राहिल्या आणि आपल्या घराला आर्थिक हातभारही लावला

गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश विशेषतः महाराष्ट्र कोरोनाच्या गंभीर संकटातून जात आहे त्यामुळे गुढी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणाने साजरा करावा असं आवाहन करतो आणि हा सण तसंच आगामी नवे वर्ष सर्वांकरीता सुख उत्तम आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो अशा सर्वांना शुभेच्छा देतो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना विषाणूवर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी असं आवाहन त्यांनी आपल्या संदेशात केलं आहे आत्मनिर्भर भारत देशाच्या कृषी ग्रामीण आदिवासी आणि मागास क्षेत्राचा विकास करून हे क्षेत्र समृध्द करणं हा आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग आहे कृषी आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण केल्यास त्याचा विकासामध्ये वाटा वाढेल आणि खऱ्या अर्थान देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघ्र आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे फॉर्च्युन फाऊंडेशनच्या यूथ एम्पॉवरमेंट समीट व्याख्यानमालेत आत्मनिर्भर भारत विषयावर गडकरी काल बोलत होते

स्क्ष्म मध्यम आणि लघु उद्योगांच्या विकासासाठी शासकीय योजनांचं अंकीकरण केल्यास त्यांची यशस्वी आणि पारदर्शकपणे अमलबजावणी करता येईल असं मत गडकरी यांनी काल एमएसएमईच्या प्रगतीची किल्ली यावरील एका कार्यक्रमात व्यक्त केलं मन की बात एप्रिल महिन्याच्या मन की बात कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना विशेष आवाहन केलं आहे या महिन्यात मन की बात कार्यक्रमात कोणत्या विषयाची चर्चा व्हावी असं आपल्याला वाटतं कोणती प्रेरणादायी गोष्ट आपल्या भारतीय नागरिकांना सांगावीशी वाटते आपल्या कल्पना माय जी ओ व्ही नमो अप्लिकेशनवर पाठवा किंवा ध्वनीमुद्रित संदेश पाठवा असं मोदी यांनी समूहमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे

सीनानदी सफाई मोहिम पावसाळ्यापूर्वी जलस्रोतांची साफसफाई आणि पुनरूज्जीवनाची कामं हाती घेत पाऊस झेला अभियान सुरू करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये केलं होतं जालना शहरातून वाहणाऱ्या कूंडलिका आणि सीना नदीपात्राच्या साफसफाई मोहिमेला काल सुरुवात करण्यात आली समस्त महाजन ट्रस्ट मुंबई घाणेवाडी जलसरंक्षण मंच आनंदनगरी मित्रमंडळ आणि हंड्रेड रुपीज सोशल क्लब यांनी या कामासाठी पुढाकार घेतला असून पुढील दोन महिने ही स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे गव्यांचा उपद्रव रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातल्या पांगरीखूर्द गावामध्ये गवा रेड्याचा मोठा उपद्रव होत आहे दोन दिवसांपूर्वी सुरेश तावडे यांच्या सुमारे शंभर ते दीडशे काजूच्या झाडांची गव्यानं नासाधूस केली आहे पाचल परिसरातील गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून गवा रेड्यांचा वावर असल्याचं सांगितलं जात आहे या परिसरातील पावसाळी भातशेतीचं गव्यांच्या कळपानं नुकसानही केलं आहे गव्यांच्या या उपद्रवाचा बंदोबस्त करण्यात अद्यापही वन विभागाला यश आलेलं नाही हुवामान विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काल काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आज आणि उद्याही या भागात काही ठिकाणी असाच पाऊस अपेक्षित आहे विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे

नमस्कार